फडणवीस यांनी आज पणे आणि पिंपरी चिंचवड दवाखान्यांना भेट देऊन कोरोना सद्यस्थितीची माहिती घेतली त्यानंतर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते सरकारनं कोरोना चाचण्या वाढवणे व्हेंटिलेटरची सोय करणे खासगी दवाखान्याबरोबर समन्वय साधणे खाटांची संख्या वाढवणे गरजेच असून राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावे असं फडणवीस म्हणाले खासगी दवाखान्यांच्या बिलाबाबत राज्य सरकारने नियमांत काही बदल करणे गरजेचे आहे अथवा त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी असं मतही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं

निवासी संकुलाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायजर असणं आवश्यक आहे तसंच आत प्रवेश करणाऱ्या व्यक्तीच शरीराचं तापमान तपासणं पण अनिवार्य आहे परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या विलगीकरण बाबतच्या सूचनांचं पालन करावं घरकाम करणाऱ्या व्यक्तीला हात आणि तोंड धूणे अनिवार्य करावं तसेच त्यांनी मास्क वापरण बंधनकारक आहे पावसाळी दुरुस्ती तसेच नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये कोरोना संक्रमित व्यक्तीशी दुर्व्यव्हार करू नये उच्च रक्तदाब मधुमेह आणि इतर आजार असणाऱ्या व्यक्तीची काळजी घ्यावी अशा सूचना या नियमावलीत देण्यात आल्या आहेत पुणे आणि परिसरातून दररोज मुंबईला हजारो लोक नोकरीसाठी जात असून केवळ त्यांच्यासाठी दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन सुरू करण्याची मागणी प्रवासी संघानं केली आहे त्याचबरोबर मुंबईच्या धर्तीवर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पुणे लोणावळा लोकल सेवा सुरू करावी अशी सूचनाही करण्यात आली आहे सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या अथवा कोणत्याही विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांतून कोणत्याही प्रकारच्या शालेय साहित्याची विक्री न करण्याचे स्पष्ट आदेश पुणे जिल्हा परिषदेनं जारी केले आहेत अनेक शाळांमध्रन इ लर्निंग सुरू झालं आहे मात्र त्याचवेळी नियमित पुस्तके आणि अन्य शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याच्या सूचना पालकांना दिल्या जात

हडपसर आणि परिसरातून पुढे सोलापूर महामार्गावर बरेच वारकरी पायी जाताना दिसत आहेत शिवाय दिवे घाटात उभारण्यात आलेल्या श्री विठ्ठलाच्या भव्य प्रतिकृतीचं दर्शन घेण्यासाठी देखील वारकऱ्यांची गर्दी होत असल्याचं निदर्शनास आलं असून वारकऱ्यांना तिकडे जाण्यापासून रोखण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना देण्यात येतील असं पाटील म्हणाले शनिवार रविवारची सुट्टी साधून वर्षा सहलीला गेलेल्या पर्यटकांवर प्णे ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे

वेल्हा तालुक्यातील तोरणा राजगड वरसगाव ग्रंजवणी आणि पानशेत या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांकड्रन पोलीस दंड वस्तूल करत आहेत आणि गुन्हेही दाखल करत आहेत

उद्या शहरात मेघ गर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा प्रस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत